अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी साडेसातशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे विधीमंडळानं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव काल संमत केला विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर विधान परिषदेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव मांडला दोन्ही सदनांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर केला दिवंगत सदस्यांनाही काल विधीमंडळाच्या दोन्ही सदनात शोक प्रस्तावाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मृद्दा विधानसभेत मांडताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं कामकाजात न घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली त्यावरून विरोधी पक्षानं जोरदार घोषणाबाजी करून निषेध दर्शवला या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आलं सदनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपनं याच मुद्यावरून राहूल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल ही घोषणा करत या दोन्ही नेत्यांचं अभिनंदन केलं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरेकर यांचं अभिनंदन करत त्यांना विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर बसवलं दरेकर यांचं अभिनंदन करताना सभागृह नेते देसाई यांनी दरेकर यांच्या सामाजिक क्रीडा क्षेत्रातल्या योगदानासोबतच मुंबईत सहकार चळवळीतल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला दरेकर यांनी अभिनंदनपर भाषणांला उत्तर देताना सभागृहाचं कामकाज शांततेत जास्तीत जास्त काळ चालावं यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्याचं तसंच कष्टकरी कामगार आणि वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं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

यापूर्वीच्या सरकारसारखं वागणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार असा प्रश्नही सध्या विचारला जात आहे याबाबत बोलतांना ठाकरे यांनी आम्हाला आमच्या वचनांची आठवण करुन देण्याची गरज नाही असं सांगत आम्ही जे बोलतो तेच करतो असं सांगितलं

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळातल्या या सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा तसंच प्रकल्पांचे आकडे फुगवल्यानं हा घोटाळा सत्तर हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं या बातमीत म्हटलं आहे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे

यासंदर्भात निवडणूक आयोगाचं पत्र काल महापालिका आयुक्तांना प्राप्त झालं महापालिका निवडण्कीकरता सोडत काढणे प्रभागरचना प्रसिद्ध करणे हरकती आणि सूचना मागवणे ही प्रक्रिया रद्द करत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे

औरंगाबादमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते

या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं काही आंदोलकांनी बस स्थानकात घुसून मानव विकास बसच्या काचा फोडल्या या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले

त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

अधीक्षक अभियंता डी

बनसोडे यांनी रोहित्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं

या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना मागण्यांचं निवेदन दिलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उमटले काल काही विद्यार्थी संघटनांनी या घटनेचा निषेध करत शैक्षणिक विभाग आणि अभ्यासिका बंद ठेवण्याचं आवाहन केलं या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रमुख आंदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावत जमाव करण्यास मज्जाव केला

नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यासदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठप्रावा केला होता

प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली शिरूर अनुसूचित जाती महिला परळी इतर मागासवर्गीय माजलगाव आणि आष्टी इतर मागासवर्गीय महिला गेवराई धारूर आणि बीड सर्वसाधारण तर केज अंबाजोगाई पाटोदा आणि वडवणी पंचायत समितीचं सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गातला महिलांसाठी आरक्षित झालं आहे

देशभरातली पंधरा राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांनी एकदा वापरायाच्या प्लास्टिक वर बंदी घातली असून नागरिकांनीही या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी यावेळी केलं